नाशिक आणि त्यंबकेश्वर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे उपनद्या आणि नाल्यांचे पाणी वाहून आल्याने रामकूंड परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत पावसामुळे सोमेश्वर धबधबादेखील वाहू लागल्याने आज रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान धोकादायक बनलेल्या गावठाणातील काही भागांतल्या रहिवाशांचं तात्पूरतं स्थलांतर करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे काही पर्यटकांची वाहनंही या पुरात अडकली असून महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाचे पथक मदतकार्य करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढत आहे

यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे मुंबई पुणे द्र्तगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ आज पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही पालघर जिल्ह्यातल्या कासा डहाणू तळासरी विक्रमगड भागातही काल रात्रीपासून चांगला पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या सूर्या वैतरणा पिंजाळ नद्यांमध्येही पाणी वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जजोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे हरिनामाचा जयघोष आणि टाळ म्रदंगाचा गजर करत देहहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या देहूच्या जगदुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं पुणे जिल्ह्यातल्या शेवटच्या मुक्कामी सराटी गावाजवळ नीरा नदीच्या पात्रात आज सकाळी तुकाराम महाराजांच्या पादकांना स्नान घालण्यात आलं त्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री विजयक्मार देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी पालखीचं स्वागत केलं आज पालखीचा मुक्काम अकलूज शहरात आहे तसंच आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आज सकाळी नातेपुते येथून माळशिरस मुक्कामी जाणार आहे तत्पूर्वी दुपारी पुरंदावडे गावात गोल रिंगण होणार आहे

गुवाहाटीला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते आपल्या मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे पुनरावलोकन त्यांनी केले आसाममध्ये चार लाखांहून अधिक दिव्यांग असून एक लाख एकोणचाळीस हजार जणांना दर महिन्याला एक हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि अर्ध सरकारी सेवांमध्ये आरक्षणही वाढविल्याचं त्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं

तर गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान दुसरा सामना खेळला जाणार आहे तर या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे ऑस्ट्रेलियानं पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे